राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं वातावरण आहे मात्र तरीही मतदारांचा उत्साह मात्र कायम आहे राज्यात आज सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी सकाळी लवकरच मतदान करण्यावर भर दिला शरद पवार नितीन गडकरी चंद्रकांत पाटील अजीत पवार सरसंघचालक मोहन भागवत उदयनराजे भोसले राम नाईक हरिभाऊ बागडे आशिष शेलार राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण सुशीलकुमार शिंदे शिवेंद्र राजे भोसले बाळासाहेब थोरात प्रफुल्ल पटेल सुभाष देशमुख प्रकाश आंबेडकर अनिल बोंडे अर्जुन खोतकर विजय कुमार गावित सुरेश खाडे सदाभाऊ खोत एकनाथ खडसे धनंजय मुंडे गिरीश बापट मधुकर पिचड छगन भुजबळ यांच्यासह अभय बंग राणी बंग आमीर खान यांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान शांततेत पार पडावं यासाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे

राज्यात भाजपा शिवसेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत मुख्य लढत होईल असं चित्र दिसत असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एम

आणि वंचित बहूजन आघाडी या पक्षांनीही प्रमुख पक्षांसमोर आव्हान निर्माण केलंय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

जननायक जनता पार्टी आम आदमी पार्टी तसंच बहूजन समाज पार्टी हे पक्षही निवडणूक लढवत आहेत

आज मतदान होत असलेल्या राज्यातल्या मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान करून लोकशाहीचा उत्सव समृद्ध करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे युवक मोठ्या संख्येने मतदान करतील अशी आशा त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे